पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याशी चर्चा

देशभरातले साडे पाच लाख रुग्ण कोरोनामुक्त

भारत चीनमध्ये उद्या पुन्हा कमांडर पातळीवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याशी आज दृकश्राव्य माध्यमातून विविध मुद्द्यांवर चर्चा केली त्यावेळी गुगलतर्फे ही घोषणा करण्यात आली कोरोना संकटकाळात भारत सरकारनं राबवलेल्या विविध उपाययोजनांचं पिचाई यांनी यावेळी कौतुक केलं भारतामध्ये झालेल्या डिजिटल क्रांतीत गुगलचं योगदान महत्त्वाचं असल्याचं पंतप्रधानांनी या वेळी सांगितलं भारत मुक्त अर्थव्यवस्थेला प्राधान्य देत असून जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ असल्याचं पंतप्रधान म्हणाले तंत्रज्ञानाचा फायदा देशातील शेतकरी युवक आणि उद्योजकांना कसा करता येईल यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नव्यानं निर्माण झालेल्या घरातून काम या कार्यपद्धती माहितीची गोपनीयता सायबर सुरक्षा आर्दीचं महत्त्व त्याचप्रमाणे शिक्षण ऑनलाइन पेमेंट यासाठी गुगलचा वापर या मुद्द्यांवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली कृषी विकास शिक्षण तंत्रज्ञानात गुगलचं मोठं साहाय्य होत असल्याचं माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं पियष गोयल आत्मनिर्भर भारत योजनेद्वारे जगभरातील उद्योजकांना भारताची कवाडं खुली होणार असून भारतीय उद्योजकांनी देखील जागतिक व्यापार साखळीचा महत्त्वपूर्ण घटक बनावं असं प्रतिपादन केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलं

आत्मनिर्भर भारत हा देशाचा मजबूत लवचिक आणि विकासात महत्त्वपूर्ण ठरू शकणारा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून यात देशातील उद्योग संघटनांची महत्त्वाची भूमिका असल्याचं ते म्हणाले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश एकजूट होऊन या संकटाचं संधीत रुपांतर करू पाहत असल्याचं त्यांनी नमूद केलं

या योजनेबाबत शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज अधोरेखित करतानाच त्यांनी राज्य सरकारांनी शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे वेळेत निकाली काढून त्यांना पैसे वेळेत मिळत असल्याची खातरी करून घेणं अत्यावश्यक असून योजनेची अंमलबजावणी होत नसेल तर त्याचा काटेकोरपणे पाठपुरावा करणं आवश्यक आहे असं सांगितलं

कोरोना विमा दरम्यान कोरोना साथीच्या काळात अखंडपणे कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विमा योजनेच्या अंमलबजावणीचा आढावाही आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला विमा दावे वेळेत निकाली काढून संबधितांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवणे आवश्यक असल्याचं सीतरामन यांनी या वेळी सांगितलं

कोरोना नवी दिल्लीतील सरदार पटेल कोविड केंद्रातून आज पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाला घरी सोडण्यात आलं भारत तिबेट सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते त्यांनी गुलाबपुष्प देऊन या रुग्णाला निरोप दिला भारत तिबेट सीमा सुरक्षा दल अर्थात आय

द्वारे या केंद्राचं कामकाज पाहण्यात येतं

प्रामुख्यान रुग्णदर कमी करण्यावर भर द्या अस त्यांनी सांगितलं

टी पी सी आर फ्लोरोसेंट आणि पॉलिमरेज यासाठीच्या तपासणींच्या स्वदेशी बनवटीच्या उपकरणांची निर्मिती करण्यात आली आजपासून या उपकरणांच्या माध्यमातून चाचण्यांना सुरूवात करण्यात आली या पूर्वी या चाचण्यांसाठीची उपकरणं आयात करावी लागत होती आता ती देशातच निर्माण होऊ लागल्यानं या चाचण्यांना वेग येईल मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या अभियांनांच्या दृष्टीनं हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे

सीमारेषेवरील तणाव कमी करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं सरकारी सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे यापूर्वीच चीननं सीमारेषेजवळच्या अनेक ठिकाणांहून आपलं सैन्य मागे घेतलं आहे जनरल मनोज नरवणे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज जम्मू आणि पठाणकोठ भागाला भेट दिली आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला तिथली सुरक्षा व्यवस्था त्यासंदर्भातील उपाययोजनेची त्यांनी माहिती घेतली अधिकारी आणि लष्करी जवान यांच्यबरोबर त्यांनी चर्चा केली पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेचे होत असलेलं उल्लंघन आणि दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याबाबत त्यांनी सैन्यदलाला निर्देश दिले सरकारचे सर्व विभाग सहकार्यानं कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी सैन्यदलाच्या पश्चिम विभागाला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित केलं

राजस्थान राजस्थानमध्ये काँग्रेसच्या विधीमंडळातील गटानं मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना पाठिंबा दर्शविणारा ठराव मंजूर केला आहे काँग्रेसच्या विधीमंडळातील सदस्यांची आज दुपारी एक बैठक झाली त्यात गहलोत यांना एकमतानं पाठिंबा दर्शविण्यात आला

त्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी असंही या बैठकीत ठरविण्यात आलं या बैठकीला काँप्रेससह राष्ट्रीय लोकदल भाकपं तसंच मित्र पक्षांचे सदस्य उपस्थित होते आपलं सरकार बहुमतात असून पाच वर्षांचा कालखंड पूर्ण करेल असं काँग्रेसनं म्हटलं आहे कोठडी केरळच्या सोनं तस्करी प्रकरणातील दोन मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश आणि संदीप नायर यांना कोचीच्या न्यायालयानं आठ दिवसांची राष्ट्रीय तपास पथकाची कोठडी सुनावली आहे

त्यांना राष्ट्रीय तपास पथकानं शनिवारी बंगळुरू इथून ताब्यात घेतलं होतं

ग्रीन रेल्वे येत्या दहा वर्षात भारतीय रेल्वे ही हरीत रेल्वे म्हणजे शून्य कार्बन उत्सर्जन करणारी रेल्वे व्हावी यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत या विषयी अधिक माहिती ध्वनी जागतिक तापमान वाढीच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीनं भारतीय रेल्वेनं पुढाकार घेतला आहे येत्या दोन हजार तीसपर्यंत म्हणजे आगामी दहा वर्षात शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत यामध्ये रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण रेल्वेची ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे रेल्वे स्थानकं हरीत करण अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणं रेल्वेच्या डब्यांमध्ये बायो टॉयलेटस बसवणे यासारखे अनेक अभिनव प्रकल्प राबवले जात आहेत

चालू आर्थिक वर्षात सात हजार किलोमीटर अंतराचं विद्युतीकरण पूर्ण करण्याचं उद्दीष्ट आहे

पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करण्यावरही भारतीय रेल्वे भर देत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर पुणे

यावेळी ते क्रीडा विषयक धोरणांचा आढावाही घेतील विशेषत मैदानी खेळांबाबत ते या चर्चेत भर देतील उद्या आणि परवा ते हा संवाद साधतील नेहरु युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनांच्या धोरणांबाबतही ते चर्चा करतील सध्या देशभरात टाळेबंदीचा दुसरा टप्पा सुरू आहे त्यानुसार पुन्हा खेळांना महत्तव देणं आवश्यक असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे खेळाडूंसाठीचे सर्व प्रशिक्षण मार्चपासून बंद आहेत मात्र ऑनलाईन पद्धतीनं खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षण एकमेकांच्या संपर्कात सध्या सुरू आहेत

या दरम्यान सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे

नेपाळी साहित्य परिषदेने गंगटोकच्या भानू उद्यानामध्ये या निमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं राज्यपाल गंगाप्रसाद आणि मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग या वेळी उपस्थित होते प्र आसाममध्ये आलेल्या पुराचा फटका दोन हजार सहाशे गावांना बसला आहे

पुरामळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे मदत आणि बचाव कार्य जोरात सुरू आहे

हवामान देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर वाहत असलेल्या वेगवान वाऱ्यांमुळे उत्तर मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण आणि गोव्यात उद्यापासून दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे कालपर्यंत ईशान्य आणि उत्तर भारतात असलेला पावसाचा जोर उद्यापासून काहीसा कमी होईल